कोरोना विषाणूबाबतच्या स्थितीचा जागेवर आढावा घेऊन ही पथकं राज्यातल्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार असून त्याचा अहवाल केंद्राला पाठवणार आहे यापैकी दोन पथकं राज्यातल्या मुंबई आणि पुणे इथं येणार आहेत पालघर जिल्ह्यातल्या तीन जणांची जमावानं हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करून यातील प्रमुख पाच हल्लेखोर आणि सुमारे शंभर जणांना पकडलं असून गुन्हे अन्वेषण विभाग याचा कसून तपास करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावर बोलतांना केलं

चोरी फिरतात रात्रीचे त्याच्यामध्ये कोणती घ्यावी कारण नाही कोणीकडे धर्मा मध्ये आग लावण्याचे कारण शोधू नये मी अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने सांगतोय या सगळ्या गोष्टी मध्ये जे जे कोणी जबाबदार आहेत त्यातली जवळपास शंभराच्या वरती त्रुंगात आहेत नऊ अल्पवयीन मुले आहेत त्यांना सुधारगृहात पाठवले आहे आणखीन काही लोक फरार आहेत शोधून काढून त्यांना शिक्षा केल्या सरकार गप्प बसणार नाही दरम्यान या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची दरध्वनीवरून चर्चा केली या घटनेला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली राज्य सरकारनं या प्रकरणी यापूर्वीच उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे गुन्हे तपास विभागाचे पोलिस महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी या प्रकरणाचा तपास करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं

काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश टाळेबंदीच्या काळात बंदी असलेल्या उपक्रमांना सुरू करण्याच्या सूचना देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत सर्व मुख्य सचिवांशी या संदर्भात संवाद साधण्यात आला असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी काल सांगितलं

एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो वा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे ही लढाई आता कुठे सुरू झाली असून पुढील तीन महिने आपाल्याला गाफील न राहता काम करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोरोना विषाणू बाधित रूग्णांची काळजी घेतांना इतर आजाराच्या रूग्णांकडे द्र्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे जिल्ह्यातले खासगी डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील वेळेवर लसीकरण बाळंतपण तसंच महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील याची खात्री करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीही उपवास नाही केला तरी चालेल असंही परिषदेनं म्हटलं आहे पवित्र कुराणात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच हे फतवे काढल्याची माहिती शेख अब्दुछा बीन बयाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फतवा परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत देण्यात आली सध्याच्या काळात मुस्लीम बांधवांनी घरीच स्वतंत्रपणे प्रार्थना करावी शुक्रवारीही एकत्र येऊन प्रार्थना करू नये त्याऐवजी दुहरची प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ईदच्या दिवशीही कुठल्याही प्रवचनाशिवाय प्रार्थना करावी असं आवाहनही परिषदेनं केलं आहे याशिवाय या काळात गरिबांना अधिकाधिक मदत करावी जकातचा निधी देशातल्या देशात खर्च करावा तसंच प्रशासनानं दिलेल्या आदेशाचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नका असंही संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेनं म्हटलं आहे

समतानगर मधल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कातल्या दहा जणांची काल तपासणी करण्यात आली

त्यामुळे मालेगावमध्ये एकूण मृतांची संख्या आठ झाली आहे

ज्या भागात हे रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर प्रशासन प्रतिबंधित केला असून नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे तपासणी अहवालही नकारात्मक आले आहेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी काल ही माहिती दिली यापुढेही सामाजिक अंतर राखणं मास्क लावणं दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं असून नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन गलांडे यांनी केलं याबरोबरच मराठवाड्यातले नांदेड हिंगोली लातूर आणि बीड असे पाच जिल्हे कोरोना विषाणूमुक्त आहेत

महाराष्ट श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्देशाविरुद्ध याचिका दाखल केली आहे या याचिकेच्यास्नावणी दरम्यान न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी हे निर्देश दिले आहेत व्तत्तपत्रं वितरणावरील बंदी अवैध अतार्किक आणि राज्यघटनाविरोधी असून या बंदीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे तसेच ही बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांची पायमल्ली करणारी आहे असा दावा याचिकाकत्यांनी केला आहे

औरंगाबाद खंडपीठानंही सरकारच्या या निर्णयाबाबतच्या वृत्ताची दखल घेतली आहे

याआधी द्कानं याच वेळेत रोज उघडण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दी मोंढा परिसर आणि बाजारात आढळून आल्यानं नवीन आदेश देण्यात आला

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांचं समर्पित कोव्हीड आरोग्य काळजी केंद्र आणि नवीन तहसिल इमारतीत शंभर खाटांचं कोव्हीड काळजी केंद्र उभारण्यात आलं असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे कोरोना सद्रश्य लक्षणं असलेल्या रुग्णास इथं दाखल केलं जाणार आहे

जिल्ह्यातल्या शासकीय खरेदी केंद्र आणि बाजार समितीच्यावतीनं कापूस तूर हरभरा खरेदी सुरु करण्यात येणार असून जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग तसेच महानगर पालिका आणि नगर परिषदे अंतर्गत रस्ते दुरुस्ती आदी कामांना सुरुवात करण्यास जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी काल आदेश काढून परवानगी दिली आहे मात्र यामध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे

या गर्दीमुळे बँकेसमोर सामाजिक अंतर नियमाचं उल्लंघन झाल्याचं पाहावयास मिळालं

परिषदेच्या वतीनं याचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर यांच्याकडे देण्यात आला

क्लकर्णी यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे हा धनादेश सोपवण्यात आला

नगर पालिकेच्या पथकानं चार किराणा दुकानदारांकडूनही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे

अजय कुरवाडे यांनी दिली आहे

अन्य सोपस्कार पूर्ण करुन आज काही उद्योग प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता आहे

दोन वेगवेगळ्या सत्रात झालेल्या या चर्चेत शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातले विविध मान्यवर सहभागी झाले होते

काल नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीत ज्वारी गहू आणि हरभऱ्यासह हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली मात्र बाजारात भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली

नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी जिल्ह्याच्या सर्व सिमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत सीमेवर प्रत्येक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रादर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात तीन मे पर्यंत जमावबंदी आदेश कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

पाच दिवसांपूर्वी भरती झालेल्या या महिलेचा कोरोना विषाणू विषयक चाचणी अहवाल नकारात्मक आला होता

त्यानंतर याप्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे

विभागाच्या ई ग्रामपंचायत संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध झाली असली तरी यात नमूद कोणतही पद भरण्याचं शासनाच्या विचाराधिन नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल होऊन आर्थिक घोटाळा होण्याचा प्रयत्न उघड झाला असल्यानं या जाहिरातीकडे दर्लक्ष करण्याचं आवाहन विभागानं केलं आहे

ढोकीचे सरपंच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेउपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं

ही रुग्णवाहिका जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथल्या एका रुग्णाला घेऊन नाशिककडे येत होती मृतांमध्ये रुग्णवाहिकेतल्या तीन व्रद्धांचा समावेश आहे

काल सकाळी हा अपघात झाला प्रकाश जाधव आणि मोनिका जाधव हे आठ महिन्यांपासून शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते आरोपी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे

टाळेबंदीमुळे कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक सुरू असून तिचा फायदा कोकणातल्या आंबा बागायतदारांना होणार आहे

निव्त्त पोलिस अधिकाऱ्यांची दोन मुलं आणि एका मुलीचा आरोपीत समावेश आहे याप्रकरणी तीन तरूणांसह एक मोटर सायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे

आज तूर उद्या सोयाबीन तर गुरुवार आणि शुक्रवारी हरभऱ्याचा लिलाव निघणार आहे

त्यापैकी फक्त उस्मानाबाद गुंजोटी आणि कानेगाव या तीनच ठिकाणी ग्रेडरची निय्क्ती करण्यात आली आहे अन्य दस्तापूर नळदुर्ग कळंब ढोकी वाशी भूम तुळजापूर आणि लोहारा इथल्या खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी बंद आहे या खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्त करून तूर आणि हरभरा खरेदी तात्काळ सुरु करावी अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामंडळाकडे केली आहे

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला फळ केंद्राची यादी लवकरच जाहीर केली जाईल तसंच त्यांच्या वेळाही प्रशासन निश्चित करेल असं यावेळी सांगण्यात आलं

सरकारी कामात अडथळा आणण्या सोबत विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं या पती पत्नीला ग्रूवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत

त्यामुळे नाभिक समाजास आर्थिक मदत आणि जीनावश्यक वस्तू देण्याच्या मागणीचं निवेदन काल परभणी इथं महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं